देशात बेरोजगारी असल्याचा विरोधकांचा आरोप प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी फेटाळून लावला आहे

ते काल नवी दिल्ली क्वे रायझिंग ा डिया परिषदेत बोलत होते थेट परकीय गुंतवणुकीचं प्रमाण सर्वोच्च असताना व्यावसायिक वाहनांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असताना रस्ते रेल्वे गृहनिर्माण तसंच ात्रेर पायाभूत कामं प्रगती पथावर असताना रोजगार निर्मिती होत नाही असा आरोप कसा होतो याबाबत त्यांनी आश्वर्य व्यक्त केलं

ते काल नवी दिल्लीत रायशिंग डिया परिषदेत बोलत होते

भारताच्या ग्रॅण्डमास्टर अभिजित गुप्ता यानं काल कान्स आंतरराष्ट्रीय खुल्या चषक स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे नवव्या आणि शेवटच्या फेरीत तिलीच्या पिअर लुईगी बासो याच्याबरोरचा सामना त्यानं बरोबरीत सोडवला